तसंच पालकांनी देखील आपल्या मुलांवर दबाव न आणता त्यांना परीक्षेचा आनंद घेऊ द्यावा असंही त्यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी प्रथमच दूरदृष्य प्रणालीद्वारे बातचीत करताना संगितलं परीक्षांमुळे येणारा तणाव तसंच वाटणारी काळजी कशी दूर करायची यासाठीचे काही कानमंत्र त्यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सांगितले परीक्षा हे आयुष्याचं अंतिम ध्येय समजू नये पुढील प्रयत्नात अधिक चांगलं यश मिळण्याची कायमच संधी असते असंही त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना सांगितलं तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेळेच्या व्यवस्थापनाचे धडे द्यावेत अस पतप्रधान मोदी म्हणाले अरुणाचल प्रदेशच्या पुण्यो सुना आणि दिल्लीच्या विनिता गर्ग या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रत्येक विषयाच्या अभ्यासाकडे लक्ष देण्यासाठी आपल्यातील ऊर्जेची समान विभागणी करावी असं सांगितलं सुरुवातीला सर्वात कठीण विषय समजून घेण्याचा प्रयत्न करावा आपलं लक्ष पूर्णपणे त्यावर केंद्रित करावं त्याकरता थोडा जास्त वेळ द्यावा सकाळच्या वेळात मन ताजंतवानं असल्यानं अभ्यास करण्यासाठी मन लवकर एकाग्र होतं म्हणून कठीण वाटणारे विषय किंवा धड्यांचा शक्यतो सकाळी लवकर इतर सोप्या विषयांच्या अगोदर अभ्यास करावा कुठलीही गोष्ट कठोर मेहनतीनं साध्य करू शकता येत असल्यानं आपल्याला अवघड वाटणाऱ्या विषयांकडे दूर्लक्ष करू नये असे अनेक मंत्र पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिले आज झालेल्या या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचा मराठी अनुवाद उद्या सकाळी साडेदहा वाजता आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवर प्रसारित केला जाणार आहे

वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली

एलईडी बल्ब आणि एयर कंडीशनर निर्मितीसंदर्भात उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेलाही केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं तसंच भारताला जागतिक पातळीवरील उत्पादन केंद्र बनवण्यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेमुळे स्वदेशी उद्योगांची निर्मिती क्षमता वाढेल तसंच रोजगारही वाढेल असं गोयल म्हणाले पतधोरण रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणामध्ये प्रमुख व्याजदर कायम ठेवण्यात आले आहेत

कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर हे पतधोरण जाहीर करताना बँकेनं आर्थिक स्थैर्याला प्राधान्य दिलं असून आगामी काळात त्यालाच प्राधान्य असेल जागतिक पातळीवर आर्थिक स्थिती आता हळूहळू सुधारत असून देशातही सकारात्मक बदल दिसू लागले आहेत मात्र कोरोनामुळे सातत्यानं बदलत असलेल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्याची गरज आहे बँक आगामी काळात सरकारी रोख्यांची खरेदी सुरु ठेवेल आणि ग्रामीण भागातील वाढत्या अर्थपुरवठ्याच्या मागण्या पूर्ण करण्याकडे लक्ष देईल असं शक्तीकांत दास यांनी यावेळी सांगितलं

प्रचारासाठी आता केवळ एक दिवस शिल्लक असल्यामुळे सर्वच पक्षांचे प्रमुख प्रचारक मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार मोहीम राबवत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज सिंगूर आणि हावडा सह चार ठिकाणी रोड शो घेतले तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुर्सेंग इथं जाहीर सभा घेतली तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कूचबिहार मध्ये रॅलीला संबोधित केलं कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे प्रचारक संयुक्त मोर्चाच्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा कारत आणि कॉग्रेस नेते बी पी सिंग यांनी आज एकत्रितपणे दोमजूर इथं सभा घेतली

दैनंदिन रुग्णवाढीचा हा आजवरचा उच्चांक आहे

लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असला तरी लस नसल्यामुळे अनेक केंद्र बंद ठेवावी लागत आहेत लसीचा पुरवठा आम्हाला लवकर करा आणि आमच्या गतीनं करा त्यामुळे आम्हाला अधिक वेगानं आणि उत्तमरित्या लसीकरण करणं शक्य होईल अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या सोबतच्या बैठकीत केल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितलं

हर्षवर्धन महाराष्ट्र सरकारच्या या भुमिकेनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज निवेदन प्रसिद्ध करून केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली काही राज्य सरकारं आपलं अपयश झाकण्यासाठी लोकांचं लक्ष अन्यत्र वळवण्याकरिता कोविड साथी बाबत भीती पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचं डॉ हर्षवर्धन यांनी या निवेदनात म्हटलं आहे गेल्या वर्षभरात कोरोनाची साथ हाताळताना देशाला जे धडे शिकायला मिळाले त्यापासून बोध घेऊन योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करण्यात काही राज्यांनी दिरंगाई केल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे

अशा स्वरुपाच्या वक्तव्यांबाबबतही हर्षवर्धन यांनी त्यांच्या निवेदनात चिंता व्यक्त केली असून कोविडचा मृत्यू दर कमीत कमी ठेवणे हा लसीकरणाचा मूलभूत उद्देश असल्याचं स्पष्ट केलं आहे लसींचा पुरवठा मर्यादित असेपर्यंत प्राधान्य गट ठरविण्याखेरीज दुसरा पर्याय नाही असंही त्यांनी नमूद केलं आहे

ही राज्य ठरवलेलं उद्दिष्ट सतत बदलतात आणि लसीकरण कमी होत असल्यावरून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्यविषयक मुद्यांचं राजकारण करण निषेधार्ह आहे असं हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे गेल्या वर्षभरात कोरोनाशी लढा देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारच्या गैरव्यवहाराचा आणि हलगर्जीपणाचा आपण अनुभव घेतला असून राज्य सरकारच्या या उदासिन वृत्तीने संपूर्ण देशाच्या प्रयत्नांना सुरुंग लावला आहे असं हर्ष वर्धन म्हणाले ब्रिटन लस ब्रिटनच्या वेल्समध्ये लसीकरणासाठी आजपासून मॉडर्नाच्या कोविड प्रतिबंधक लसीच्या वापरास सुरुवात झाली आहे

तथापि तिथे प्रामुख्यानं वापरण्यात येत असलेल्या ऑक्सफर्ड एस्ट्राझेनेकाच्या लसीच्या पुरवठ्याची समस्या अद्याप दूर झाली नसल्यानं लसीकरणाची प्रगती काही अंशी मंदावली आहे मात्र ब्रिटन येत्या जुलै अखेरपर्यंत सर्व प्रौढ व्यक्तींना लसीची पहिली मात्रा देण्याचं लक्ष्य पूर्ण करण्याच्या मार्गावर असल्याचं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे आता मॉडर्नाच्या लसीमुळ लसीकरणाला वेग येण्यास मदत होईल अस त्यांनी नमूद केल ब्राझील ब्राझीलमध्ये कोरोनाच्या साथीची स्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत आहे

कोरोना बाधितांच्या मृत्यूंची संख्या अमेरिकेपोपाठ ब्राझीलमध्ये सर्वाधिक आहे देशातली सर्व रुग्णालयं कोरोना रुग्णांनी ओसंडून गेली असून काही शहरांमध्ये वेळेत उपचार होऊ न शकल्यानं अनेक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे तरीही या साथीच्या प्रादुर्भावाला लगाम घालण्यासाठी टाळेबंदीचा उपाय लागू करण्यास अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांचा विरोध अजूनही कायम आहे भारत सेशेल्स पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सेशेल्सचे अध्यक्ष वेव्हल रामकलवन उद्या सेशेल्समधल्या भारतीय प्रकल्पांचं दूरदृश्य प्रणालीद्वारे संयुक्तरीत्या उद्घाटन करणार आहेत यानिमित्त होणाऱ्या या आभासी समारंभात तिथल्या मॅजिस्ट्रेट न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होणार असून जलदगती गस्ती नौका सेशेल्सच्या तटरक्षक दलाकडे हस्तांतरित केलीं जाणार आहे

सेशेल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं उभारण्यात आलेली न्यायालयाची नवी इमारत हा या देशात भारतानं उभारलेला पहिला सर्वात मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे सेशल्स सरकारच्या अर्थसाह्यानं या अत्याधुनिक इमारतीची उभारणी करण्यात आली आहे याशिवाय सेशल्सच्या तटरक्षक दलाला हस्तांतरित करण्यात येणारी आधुनिक गस्ती नौका भारतात तयार करण्यात आली आहे सेशल्सची सागरी प्रदेशातील टेहेळणी यंत्रणा अधिक मजबूत व्हावी यासाठी भारताच्या वतीनं ही नौका भेट देण्यात येत आहे मध्क्रांती नाफेड अर्थात राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघानं तयार केलेल्या मधुक्रांति या पोर्टलचं आणि हनी कॉर्नरचं उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते आज झालं मध आणि मधाशी निगडीत अन्य उत्पादनांच्या ऑन लाईन विक्रीसाठी हे पोर्टल तयार करण्यात आलं आहे मधाची गुणवत्ता आणि भेसळ ओळखण्यासाठी देखील याचा उपयोग होणार आहे राष्ट्रीय मधुमक्षीका पालन मोहिमे अंतर्गत स्थापन केलेल्या राष्ट्रीय मध्मक्षी मंडळानं हे पोर्टल विकसित केलं आहे या मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल तसंच रोजगार वाढून निर्यातीलाही चालना मिळेल असं तोमर यावेळी बोलताना म्हणाले मधु क्रांतीची मोहीम संपूर्ण देशात पोहोचायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

ई लिलावांद्वारे अशा टाकाऊ आणि भंगार सामानाची विक्री करून उपलब्ध संसाधनांची जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे टाकाऊ सामानाची निर्मिती आणि विक्रीच्या प्रक्रियेवर रेल्वेचे विभाग आणि रेल्वे बोर्डामार्फत उच्चस्तरीय पातळीवरून देखरेख ठेवण्यात येत असल्याचंही रेल्वेखात्यानं नमूद केलं आहे क्रीडा प्राधिकरण भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या आवारात कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी आणि खेळाडूंची आठवड्यातून दोनदा कोविड चाचणी केली जाईल असं प्राधिकरणानं म्हटलं आहे या संदर्भात प्राधिकरणानं एक नवीन मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे

ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंच्या सरावात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी कोरोना संबंधीच्या नियमांचं काटेकोर पालन केलं जाईल असंही या नियमावलीत म्हटलं आहे या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार